आणि तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून सिंडचं भारताला फलंदाजीचं आमंत्रण पायाभूत सुविधांसाठी निधी उभारण्याकरता विकास वित्त संस्थेच्या स्थापनेचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळानं आज घेतला

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली विकास वित्त संस्थेत एक प्राधिकृत मंडळ असेल रोखे बाजारावर या संस्थेचा सकारात्मक प्रभाव पडेल तसंच बाजाराच्या अपेक्षा तो पूर्ण करेल असा विब्वास त्यांनी व्यक्त केला केंद्रीय मंत्रिमंडळानं याला मंजूरी दिली असून आता त्यासंदर्भातलं विघेयक संसदेत मांडलं जाईल असं त्या म्हणाल्या बँक कर्मचाऱ्यांच्या हिताची जपणूक केली जाईल सार्वजनिक उपक्रमांचे एकक भविष्यातही राहतील सर्व बँकांचं खाजगीकरण होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं केंद्रीय क्रीडा आणि यूवा व्यवहार मंत्रालय आणि मालदीवच्या क्रीडा मंत्रालयामध्ये क्रीडाविषयक तसंच सामाजिक सक्षमीकरण यासंदर्भात झालेल्या एका कराराची माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत देण्यात आली या करारामुळे क्रीडा विज्ञान क्रीडा वैद्यक प्रशिक्षण तंत्र दोन्ही देशांच्या युवा महोत्सवांमध्ये सक्रिय सहभाग व्यादी क्षेत्रात आदानप्रदान वाढण्याची अपेक्षा असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं भारतीय हस्तशिल्प आणि हातमाग निर्यात निगम लिमिटेड या संस्थेचं कामकाज बंद करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे

रेल्वेचं खाजगीकरण केलं जाणार नाही याचा पुनरुच्चार केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत केला भारतीय रेल्वे हि राष्ट्राची संपत्ती असून ती कायम तशीच राहील असं ते म्हणाले खासगी क्षेत्राला रेल्वेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर राष्ट्राच्या हितासाठी त्यांचं स्वागत असेल खाजगी क्षेत्रामुळे रेल्वेची वाटचाल अधिक गतिमान आणि प्रभावी होऊ शकते असं त्यांनी सांगितलं

दरम्यान काँप्रेस पक्षाला लोकशाहीबाबत बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका केंद्रीय गुहराज्यमंत्री जी किशन रेड़डी यांनी केली कॉंग्रेसच्या कार्यकाळात जयप्रकाश नारायण अटळ बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांना नाहक तुरुंगवास भोगावा लागला असं रेड्डी म्हणाले

आरोग्य क्षेत्रातले उच्चस्तरीय तज्ज्ञ आणि केंद्र सरकारनं स्थापन केलेली समिती यामध्ये योग्य संतुलन राखण्याचं कार्य करते अशी माहितीही त्यांनी सभागृहाला दिली

भविष्यात बँकांच्या नियमनामध्ये गैरव्यवहार होऊ नयेत याकरता केंद्र सरकार सातत्यानं भारतीय रिझर्व बँकेच्या संपर्कात असल्याचंही सीतारामन यांनी आज राज्यसभेत सांगितलं बँकांच्या व्यवहारांवर कुशल आणि प्रभावी नियमन यंत्रणा असावी यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे असं त्या म्हणाल्या सामाजिक उत्तरदायित्व म्हणून खाजगी कंपन्यांच्यावतीनं खर्च केला जाणारा निधी सरकाच्या कोणत्याही योजनांसाठी वापरला जात नसल्याचं अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज राज्यसबेत पुरवणी मागण्यांवरच्या प्रशांना उत्तर देताना स्पष्ट केलं

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे

ही एकाच दिवसातली आजवरची सर्वाधिक संख्या आहे

मुंबई पोलिसातले निलंबित अधिकारी सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास संस्थेनं केलेल्या अटके विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे भाऊ सुदाम वाझे यांच्या मार्फत त्यांनी याचिका दाखल केली आहे सचिन वाझेंना चुकीच्या पद्धतीनं अटक केल्याचं याचिकेत म्हटलं आहे एनआयएनं अटक करताना कोणतीही नोटीस दिली नाही एफआयआरची प्रत दाखवली नाही कारण सांगितलं नाही अशा प्रकारे अटक करताना कायदेशीर प्रक्रियेचं उल्लंघन केलं असंही याचिकेत नमूद केलं आहे सचिन वाझे यांची चौकशी सुरु असलेल्या खोलीचं सीसीटीवी चित्रीकरण उपलब्ध करावं असा अर्जही दिवाणी आणि सत्र न्यायालयात करण्यात आला आहे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी सापडल्या प्रकरणी वाझंना एनआयनं अटक केली आहे महिला आणि बालकांवरील अत्याचारासंदर्भातील घटनांचे वृत्तांकन अधिक संवेदनशीलतेने व्हावे अशी अपेक्षा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोन्हे यांनी व्यक्त केली या विषयावर आज माहिती जनसंपर्क विभागासोबत आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या यासंदर्भातलं वृत्तांकन करताना प्रेस कौन्सिल अॅफ डियाच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन केलं गेलं पाहिजे त्यादृष्टीनं माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष जागृती कार्यशाळांचं आयोजन करावं अशी सूचनाही त्यांनी केली अशा ऑनलाईन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखण्याचं काम सुरु असल्याचं माहिती जनसंपर्क संचालनालयाचे महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितलं

ज्या प्रकरणांमधे त्रुटी आहेत त्याबाबत संबंधित विद्यार्थी आणि अर्जदाराला त्रुटींची पूर्वता करुन घेण्याबाबतही सूचित केलं आहे ज्यांना त्रुटींमुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं नाही अशांनी कामकाजाच्या दिवशी पडताळणी समितीकडे कार्यालयीन वेळेत आवश्यक पुरावे आणि मूळ कागदपत्रांसह संपर्क साधावा असं आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदृत अब्दुल्ला हुसेन सलमान मोहमद अलमझुंकी यांनी आज राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली गेल्या काही महिन्यात अमिराती शिले अनेक रुग्ण मुंबईला वैद्यकीय उपचारांसाठी आले आहेत या लोकांना वैद्यकीय व्हिजा दिल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले

कोल्हापूर ते सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती द्यावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत यासंदर्भात आयोजित बैठकीत ते आज बोलत होते रस्त्याच्या चौपदरीकरणासंदर्भातल्या कामासाठी तातडीनं शासनाची मान्यता घेऊन धोरण ठरवावं असं ते म्हणाले शासनाच्या निर्णयानुसार या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानं हे काम केंद्र सरकारला हस्तांतरित करण्यात आलं आहे खाजगीकरणांतर्गत बांधा वापरा हस्तांतरित करा या योजनेअंतर्गत चौपदरीकरणांच काम करण्यात येत आहे भारत आणि सिंड यांच्यात तिसरा टी ट्येंटी क्रिकेट सामना आज अहमदाबाद शि सुरु झाला आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्रिंडन भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं पाच सामन्यांच्या या मालिकेत याआधी झालेल्या दोन सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे

सोलापूरातले राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे

निवडणुकीसाठीची तारीख जाहीर झाल्यानं श्रे आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून या दृष्टीनं पाऊल उचललं आहे असं पवार यांनी स्पष्ट करत नागरिकांनी या शास्ती माफीचा लाभ घ्यावा मालमत्ता आणि पाणीपट्टीची थकीत रक्कम जमा करावी असं आवाहन केलं आहे नाशिक मध्ये जनावरांना जागेवरच उपचार उपलब्ध केले जाणार आहेत जनावरं आजारी पडल्यानंतर उपचारासाठी पशुवेद्यकीय दवाखान्यापर्यंत त्यांना घेऊन जाणं शेतकऱ्यांना बऱ्याच वेळी शक्य होत नाही परिणामी जनावरं दगावण्याचे प्रकार घडत असल्यानं आता जनावरांना जागेवरच उपचार करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागानं फिरत्या दवाखान्याची सोय केली आहे

पुण्यात क्ष्पि परिसरातल्या शिवाजी मार्केटला आज सकाळी अचानक आग लागली

जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरातल्या यशवंत सहकारी सूत गिरणीला आज सकाळी आग लागली यात सुतगिरणीचं एक युनिट जाळून खाक झालं सुतगिरणीत मोठ्या प्रमाणावर गाठी असल्यानं मोठं नुकसान झालं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे

बाजारामध्ये रविवारी खाद्यपदार्थ खाल्यानं त्यांना उलट्या आणि हगवण सुरू झाली होती